त्यासाठी हा खटला पाच सदस्यांच्या घटनापीठाकडे सोपवण्याची गरज नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने काल दिला सरन्यायाधीश दीपक मिश्रा न्यायाधीश अशोक भूषण आणि एस अब्दूल नझीर या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला त्यामुळे आता भूखंडाच्या मालकीचा वाद म्हणूनच या खटल्याकडे पाहण्यात येणार असून त्यानुसारच पुढची सुनावणी करण्यात येणार असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे

व्यभिचार हा अनैतिक असून घटस्फोटाचं कारण होऊ शकतं पण तो फौजदारी गुन्हा नाही हे कलम घटनाबाह्य तसच समानतेच्या हक्कावर गदा आणणार असल्याच न्यायालयान म्हटल आहे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठानं हा निर्णय दिला पणे कालवा पुणे शहरातून जाणारा मुठा उजवा कालवा काल सकाळी फुटला आणि दांडेकर पूल परिसरात पाणीच पाणी झालं ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून खडकवासला धरणातून पुणे जिल्ह्याला आणि पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करणारा मुठा उजवा कालवा आहे हा कालवा काल सकाळी सव्वा अकराच्या सुमाराला सिंहगड रस्त्यावर दांडेकर पूलाजवळ फुटला आणि मोठ्या प्रवाहानं कालव्यातनं पाणी बाहेर पडलं पाण्याचा वेग प्रचंड असल्यानं दांडेकरपूल वसाहतीमधल्या काही झोपड्या आणि दूचाकी वाहन गेल्या तर अनेक घरांमध्ये पाणी शिरलं अचानक उद्ववलेल्या या परिस्थितीनं सर्वत्र गोंधळाचं वातावरण पसरलं अग्नीशमनदल महापलिका आणि पोलिस प्रशासनानं घटना स्थळाकडे धाव घेतली आणि नागरीकांना मदत केली नुकसान झालेल्या नागरीकांना अश्र अनावर झाले होते या नागरीकांना महापालिकेन तातडीची मदत करावी अशी मागणी पुणे महापलिकेचे विरोधी पक्षनेते चेतन तूपे यांनी केली

महानगरपालिकेनं नागरीकांची रहाण्याची तात्पूर्ती च्यवस्था केली आहे नुकसानग्रस्थांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल अस महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले यांनी सांगितलं

पुणे शहराच्या अनेक भागातून जाणारे कालवे आहेत त्यांच्या सुरक्षिततेकडं पाटबंधारे खात्यानं लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी प्णे

ऐकूया या बैठकीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्रसरकारन घेतलेल्या निर्णयांबद्दल समाधान व्यक्त करतानाच या निर्णयांना सकारात्मक प्रतिसाद देण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांची असल्याची भावना काल झालेल्या राज्य सहकारी साखर संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त करण्यात आली साखरेचा बफर स्टॉक घाऊक बाजारातील वाढलेले दर इथेनॉलचा वाढीव दर त्याबरोबर साखर निर्यातीसाठीच्या अनुदानात वाढ यासारखे महत्वपूर्ण निर्णय घेऊन केंद्रसरकारनं साखर उद्योगाला दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून त्याबद्दल हे सरकार निश्वितपणे अभिनंदनास पात्र असल्याची भावना बहतेक सर्वच वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

त्या पर्धभुमिवर अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संजीव साक्रीकर यांचं हे आवाहन

सदर दिवशी पुणे जिल्ह्यातील बरीच औषध दुकाने बद राहण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सदर कालावधीत प्रणे शहर व प्रणे जिल्ह्यातील सर्व जनतेस सुरळीत औषध पुरवठा व्हावा याबाबत उपाय योजना म्हणून खाजगी निम शासकीय शासकीय रुग्णालय तसेच सर्व डॉक्टराना रुग्णाकरिता पुरेसा औषध साठा ठेवण्याबाबत ह्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे

बोंड अळी ब्लडाणा जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीन डोक वर काढल असून अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे गेल्या वर्षीच्या नुकसानाचीच भरपाई अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे बाकी आहे

यावेळी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत सुरक्षित राहावेत यासाठी शुद्दीकरण आणि प्रयोगशाळेत पाणी नमून्यांची तपासणी केली जाणार आहे कविता महाजन निधन मराठीतील संवेदनशील लेखिका आणि कवयित्री कविता महाजन यांचं काल संध्याकाळी पुण्यात निधन झाले

महाजन यांना काही दिवसांपासून न्यूमोनियान ग्रासल होत त्यामुळे त्यांना प्ण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात काम उभं केलं होतं आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता आदिवासी समाज आणि महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले

स्वाईन फ्ल राज्यात स्वाईन फ्ल्युच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची बैठक घेतली स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांवर उपचारात विलंब होत असल्यानं मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे

नागरिकांनी खड्डे असलेल्या रस्त्यांची माहिती फोटो या संकेतस्थळावर अपलोड करावे या खड़ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल असं आवाहन विभागानं केलं आहे आशिया चषक दुबई मध्ये सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे दुपारी साडेचार वाजल्यापासून आकाशवाणी वरून या सामन्याचं समालोचन करण्यात येणार आहे

पाउस प्ण्यात काल पावसाविनाच पूर आला असला तरी राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली प्ण्याच्या आसपास आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणीही पावसाचा हा तडाखा बसला जालना रत्नागिरीतूनही आमच्या वार्ताहरांनी पावसाच्या बातम्या पाठवल्या आहेत आज आणि उद्या कोकणात काही ठिकाणी तर उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

या कालावधीत थोडाफार पाऊस अपेक्षित आहे

यासह इतर बातम्या आपण केव्हाही वाचू रेकू शकता ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे या आमच्या फेसबुक पेजवर तसंच अॅट ए आय आर न्यूज पुणे या ट्विटर हॅंडलवर नमस्कार